उदयोगांना कृशल मनृष्यबळानुसार कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करावे म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

सी सी कॅडेट्सची निवड

विदर्भात थंडीची लाट कायम नागपूर सर्वाधिक थंड राज्यात येणारे खासगी सार्वजनिक प्रकल्प नवनवीन उदयोग यांना ज्या प्रकारचे कुशल मन्ष्यबळ लागते त्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई इथल्या कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सादरीकरण करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी विभागाची आणि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली त्यावेळी ते बोलत होते मूख्यमंत्री ठाकरे म्हणाले कौशल्य विकासविषयक अभ्यासक्रमांचे जिल्हानिहाय नियोजन करणे गरजेचे आहे त्या अन्षंगाने अभ्यासक्रमांची आखणी होणे गरजेचे असून राज्यात अनेक प्रकल्प येत आहेत या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या कृशल मनृष्यबळाची माहिती घेऊन तसे अभ्यासक्रम आखावेत अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या अनेक ग्रामीण तरुणांना विविध अभ्यासक्रमांची माहिती नसते ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात यावी तसेच तरुणांचा कौशल्य विकास करण्याबरोबरच त्यांना योग्य जागी नोकरी लागेल यासाठीही विभागाने नियोजन करावे अशा सूचना म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या तक्रारी राष्ट्रीय कृषी बाजारपेठ महत्वाकांक्षी जिल्हा विकास कार्यक्रम आणि पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली होती

सामान्य लोकांच्या तक्रारी संवादात्मक पद्धतीनं सोडवण्यासाठी तसंच सरकारी कार्यक्रमांच्या यशाची पातळी तपासण्यासाठी हा मंच तयार करण्यात आला आहे जोगबनी विराटनगर आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राच्या तपासणी नाक्याचं आज विराट नगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी उदघाटन केलं दुर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हे उदघाटन करण्यात आलं

तंत्रज्ञान हे शिकण्याप्रते मर्यादित न राहता त्याचा वापर सर्वसामान्याकरिता रोजच्या जीवनात झाला पाहिजे तंत्रज्ञान हे सर्वात सक्षम कारभरासाठी महत्वाच असून आवश्यकते न्सार त्यात बदल ही शक्य आहे असं प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रानिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलं ते आज द्सऱ्या वर्षीच्या एन आय सी

सर्वसामान्य लोकांचं जीवन तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं अधिक सक्षम करणं डिजिटल इंडियाचं उद्दीष्ट आहे भारत हे माहितीचं विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेचं मोठं केंद व्हावं यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्रानं याबाबतीत प्ढाकार ध्यावा असंही ते म्हणाले या मेळाव्याचा उद्देश सरकारी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानानं सक्षम करून त्याद्वारे नागरिकांना उच्च दर्जाच्या डिजीटल सेवा प्रवाव्यात हा आहे केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये लोकसंपर्क कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांनी जम्म् काश्मीरला भेट दिली अल्पसंख्याक मंत्री म्क्तार अब्बास नक्वी यांनी कार्यक्रमाचा श्भारंभ केला कौशल्य विकासाम्ळे काश्मीरी तरूणांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं ते यावेळी म्हणाले केंद्राचे श्रम आणि रोजगार विभागाचे राज्यमंत्री संतोषक्मार गंगवार हे रामबान जिल्ह्याला भेट दिली केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू अनुराग ठाकूर नितीन गडकरी हे देखील भेट देणार आहे नक्षलवाद आटोक्यात आणण्यात प्रशासनाला बऱ्याच अंशी यश आले असून विकासाच्या माध्यमातूनच नक्षलवाद संपविण्यावर शासनाचा भर असल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला

जिल्ह्यात नक्षलवाद शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे मात्र हे करताना नक्षलवादास खतपाणी घालणाऱ्यांनाही योग्य धडा शिकव् असा इशाराही त्यांनी यावेळी दिला सिंचन उद्योग रोजगार या बाबींवर शासनाचा भर असून जनतेवर काहीही न थोपविता त्यांना जे पाहिजे आहे तेच देऊ असे शिंदे म्हणाले विकासासाठी ग्रामसभांच्या ठरावांची अंमलबजावणी करु असेही शिंदे यांनी सांगितले याप्रसंगी काही आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांचा पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनान गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत महत्वाचे बदल केले आहेत यामुळ खातेदार शेतकऱ्यांसह त्यांच्या क्टंबातील अन्य एका सदस्यालाही या अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये आतापर्यंत खातेदार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास ही मदत दिली जात होती यात दुरूस्ती करण्यात आली असुन खातेदार शेतकऱ्यांसह त्यांच्या कृटंबातील एका व्यक्तीलाही याचा लाभ मिळणार आहे

शेतकऱ्यासह त्याच्या कृट्बातील वहितीधारक म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासाठी देखील लाभ देण्यात येणार आहे

प्रॉपेल्शन या उपग्रहाला पृढं ढकलण्याच्या प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची माहिती इस्रोनं दिली आहे यासाठी दोन तास एकोणतीस मिनिटांचा अवधी लागला या उपग्रहाला अकरा अंश कोनात प्रस्थापित करण्यात आलं असल्याची माहितीही इस्त्रोनं दिली आहे

सी सी कॅडेट्सची निवड झाली आहे दिल्लीच्या छावणी परिसरातील डी जी एन सी सी परेड ग्राऊंडवर प्रजासताक दिनानिमित देशभरातील एन सी सी कॅडेट्साठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे

सी सी

सी सी

सी सी

सी सी कॅडेट्सची निवड झाली आहे

अवैध मद्यविक्री ग्टखाविक्री वाहत्कीतील बेशिस्त आदी ग्न्हे रोखण्यासाठी पोलीसांकडून सातत्यानं कठोर कारवाई करण्यात येत असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे ठाकूर यांनी काल जिल्ह्यातल्या कायदा आणि स्व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या कायद्याची जरब नसेल तर गुन्हेगारी फोफावते असं त्या म्हणाल्या प्रशासकीय कामात लोकाभिमुखता पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आय्क्त कार्यालयांमध्ये म्ख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे म्ख्यमंत्र्यांना संबोधून केले जाणारे अर्ज तसंच निवेदनं या विभागीय म्ख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत हे अर्ज किंवा निवेदनं संबंधित क्षेत्रीय स्तरावरच्या यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार असून त्यावर कार्यवाहीबाबत लोकशाही दिनी आढावा घेतला जाईल अमरावती इथं आज म्ख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा श्भारंभ विभागीय आय्क्त कार्यालयात आय्क्त पिय्ष सिंह यांच्या हस्ते करण्यात आला नागरिकत्व सुधारणा कायदा राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यांचा संबंध केवळ भारताप्रता मर्यादित नसून अनिवासी भारतीय स्थलांतर केलेले शरणार्थी यांच्यावर देखील त्याचा परिणाम होणार असल्याचं मत खासदार आणि जेष्ठ पत्रकार क्मार केतकर यांनी नागपूर इथं फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जास्टिस सेक्य्लॅरिझम अँड डेमॉक्रॅसी यांच्या वतीने आयोजित संविधानिक जनजागरण या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केलं अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाम्के घराची पडझड आणि न्कसान झालेल्या न्कसानग्रस्तांना आज महिला आणि बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशांचं वाटप करण्यात आलं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती संगीता तायडे तहसीलदार संतोष काकडे उपस्थित होते ग्वाहाटीमध्ये स्रू खेलो इंडीया य्वा स्पर्धेत आज सतावन्न स्वर्णपदकांसाठी विविध सामने होत आहेत फ्टबॉल हॉकी लॉन बॉल्स जलतरण भारोतोलन बॅडमिंटन आणि टेनिस मधील स्वर्णपदाकांचा यात समावेश आहे औरंगाबादची मुष्टीयोद्धा शर्वरी कल्याणकर हिनं सतर किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली असून ती आज विजेतेपदाच्या लढतीत हरियाणाच्या माही राघव विरुदध झूंजणार आहे विदर्भात सर्वत्र समिश्र हवामान असलं तरीही सर्वाधिक किमान तापमानाची नोंद नागप्रात झाली आहे रविवारपासून नागपूरात ढगाळ वातावरण असतांना देखील थंड वारे वाहत असल्याम्ळे किमान तापमान अकरा अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचलं आहे आजही नागप्रात पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं नागप्र पाठोपाठ ब्रम्हप्री अकोला अमरावती इथं तेरा ते चौदा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं दरम्यान गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यात संमिश्र हवामान असल्यानं थंडिपासून किंचित दिलासा मिळाल्याचं आमच्या प्रतिनिधिंनी कळविलं आहे